मोदी सरकारच्या दुस या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी लोकसभतीक्ली सादर

क्खिळ पाच वर्षात ती दोन पूर्णांक सात ट्रिलियन डॉलर तिकी झाली आह सामाजिक संरचनघा विकास डिजिटल डिया प्रदूषणमुक्त भारत मक्त उं डिया जलव्यवस्थापन आणि नद्यांची स्वच्छता अवकाश मोहिमा अन्नधान्य आत्मनिर्भरता आणि निर्यात वाढवणं निरोगी समाज याबरोबरच लोकसहभागातून टीम डियाची भावना विकसित करणं यावर अर्थसंकल्पात भर दिल्याचं त्या म्हणाल्या यंदा गांधीजींची दिडशीी जयंती साजरी करताना आपण अंत्योदयाला प्राधान्य दर्षाआवश्यक आहौ याचा सीतारामन यांनी विश्व उल्लखि कळा

आर्थिक सर्वेक्षण अहवालात कलिखा सूचनांचा अर्थसंकल्पाशी ताळमळी राखल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांच्या आवाहनानुसार अनक्त नागरिकांनी घरगुती गॅसवरची सबसिडी सोडून दिली आणि त्याचा उपयोग गरीब महिलांना मोफत गॅस जोडणी दृष्यासाठी करुन घेती आता हवित्तणूक अर्थशास्त्राचं यश आहा असं या आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहा हविवांनी निदर्शनास आणलं केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभस्तिर राज्यसभस्तिर्की सादर झाला या सत्रानंतर सदन दिवसभरासाठी तहकुब करण्यात आलं

दशीच माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हत्यव्या आरोपावरुन जन्मठप्रक्षी शिक्षा भोगाणा या नलिनी श्रीहरन हिला एक महिन्याच्या पॅरोलवर सोडण्यात आलं आह मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी तिनं पॅरोलचा अर्ज कल्ला होता आधार वटहुकूमाला आव्हान दण्ण या याचिक्सिदर्भात आपलं म्हणणं मांडण्याचातिर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि आधार प्राधिकरणाला दिल पुस